व्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांच्यावर भारताची मदार लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात आज मतदानाला सुरुवात झाली आहे यासाठी सर्व मतदानकेंद्रावर चोख सुरक्षा यंत्रणाही सुसज्ज ठेवण्यात आली आहे

वाराणसीतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच बिहारमधल्या पाटणासाहिबमधून भाजपाचे रविशंकर प्रसाद आणि काँप्रेसचे शत्रूध्न सिंन्हा यांचं भवितव्य आज मतदानयंत्रात बद होईल याशिवाय केंद्रिय मंत्री मनोज सिन्हा हरसिम्रत कोर बादल हरदीप सिंह पूरी यांच्यासारखे मातब्बर उमेदवार तसंच किरण खेर सनी देवल रवी किशन यांच्यासारखे अभिनेते या टप्प्यात आपलं नशिब आजमावत आहेत लोकसभा निवडणुकीच्या तसंच ओदिशा आंध्रप्रदेश अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम मधल्या विधानसभा मतदारसंघासाठी येत्या गुरुवारी मतमोजणी होणार आहे लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात जनतेनं विक्रमी मतदान करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे प्रत्येक भारतीयाचं मत देशाच्या विकासाला आकार देणारं ठरेल यंदा प्रथमच मतदान करणारे तरुण मतदार योवळी उत्साहात मतदान करतील अशी आशाही मोदी आपल्या ट्विटर संदेशात व्यक्त् केली आहे

स्टूडिओमधून राजकीय तज्ञ निकालांचं सर्व समावेशक ाणि सखोल विश्वेषण करतील हा कार्यक्रम ाकाशवाणीच्या एफ एम गोल्ड ाणि इतर वाहिन्यांवर देखील प्रसारित केला जाईल काशवाणीच्या अधिकृत यू ट्युब वृत्तवाहिनीवरही हा कार्यक्रम उपलब्ध असेल

एफ एम गोल्ड एफ एम रेनबो विविध भारती तसंच आकाशवाणीच्या सर्व स्थानिक वाहिन्यांवर दर तासाला बातमीपत्र प्रसारित केली जाणार आहेत

दिल्लीच्या मुख्य निवडणूक कार्यालयानं दिलेल्या अहवालात या मतदान केंद्रावर पूर्नमतदान धेण्याबाबत स्पष्ट केलं हे या मतदान केंद्रावर मतदानाबाबतची चाचणी धेण्यात ाली होती या चाचणीत करण्यात ा लेली मतदान चाचणी काढून टाकायला निवडणूक अधिकारी विसरले होते

भाजपा नेता आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर परिंकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे

भाजपा चे सिद्वार्थ कुंकोलींकर आणि काँप्रेस च्या अतानसिओ मॉनसेरात यांच्यात मुख्य लढत आहे आम आदमी पार्टीचे वाल्मिकी नाईक आणि गोवा सुरक्षा मंच चे सुभाष वेलिंगकर हे देखील रिंगणात उतरलेत मध्य प्रदेशात खांडवा लोकसभा मतदारसंघातले काँप्रेसचे उमेदवार अरुण सुभाषचंद्र यादव यांना आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे काँप्रेसच्या संभाव्य न्याय योजनेचे अर्ज खांडवा बुऱ्हाणपूर आणि खरगोण इथं यादव मतदारांना वाटत असल्याची तक्रार भाजपानं आयोगाकडे केली होती यादव यांनी चोवीस तासात या नोटीशीला उत्तर द्यावं असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे

लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान भयमुक्त आणि मोकळया वातावरणात व्हावं तसंच लोकांमध्ये विद्वास निर्माण व्हावा म्हणून पश्चिम बंगालमधे केंद्रीय सुरक्षा दलं तप्तित करण्यात यावी अशी विनंती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं केली आहे पक्षाचे महासचिव सिताराम येच्चुरी कार्यकारिणी मंडळाचे सदस्य हन्नन मोला यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळानं काल निवडणूक आयोगाची भेट घेतली ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी काल विधानसभा विसर्जीत केली तशा आशयाचे पत्र त्यांनी राज्यपालांना दिले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तराखंडमधल्या बद्रीनाथचं इथं दर्शन घेणार आहेत काल नरेंद्र मोदी यांनी केदारनाथाचं दर्शन घेऊन त्यांनी पूजाअर्चा केली

केदारपूरी इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल विकास आणि पूनर्बांधणी कामांचा आढावाही घेतला उत्तराखंडचे मुख्य सचिव उत्पल कुमार सिंग यांनी विकासकामांची मोदी यांना माहिती करुन दिली

पराभव स्वीकारल्यानंतर ापण राजीनामा देणार असल्याचं विरोधी पक्षनेते बील शॉटंन यांनी सांगितलं

चीनमधे नानींग इथं आजपासून सुदीरामन चषक या सांधिक बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होत असून भारतीय आव्हानाची मदार पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांच्यावर आहे

या बारा संघाची विभागणी प्रत्येकी तीन अशा चार गटात करण्यात आली असून प्रत्येक गटातले पहिले दोन असे एकूण आठ संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील